डॉल्बीच्या आवाज मर्यादेवरील निर्बंध कायम रुवच्छता ही सेवा स्वच्छता ही सेवा अभियानाचा आरंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं स्वतः झाडू हातात घेऊन केला

ऐक्या याविषयीचा अधिक वृत्तांत सुरेखा जोशी यांच्याकडून चार वर्षापूर्वी सुरू झालेली स्वच्छ भारत चळवळ विढं व्यापक स्वरूप धारण करेल अशी तेव्हा कुणी कल्पनाही केली नसेल

पंतप्रधानांनी यावेळी स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींसह अभिनेते अमिताभ बच्चन उद्योगपती रतन टाटा आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव श्री श्री रवीशंकर शालेय विद्यार्थी सैनिक इत्यादिंसोबत संवाद साधला

महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी जाहिरातीच्या माध्यमातुन आणि व्यक्तिशः दिलेल्या योगदानाबद्दल मोदी यांनी मुक्तकंठानं प्रशंसा केली

पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत झालेल्या कार्यक्रमाला सरक्षण राज्यमत्री सुभाष भामरे उपस्थित होते लातूर इथल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटकर यांनी अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलं उस्मानाबादमध्ये स्वच्छतेसाठी सर्वांनी श्रमदान करावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलं नांदेड जिल्ह्याच्या मुखेड नगर पालिकेच्या शाळेतील मुलांनी नागरिकांना स्वच्छतेचं महत्व सांगण्यासाठी प्रभातफेरी काढली

कर संकलनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल चलनवाढीचा दर आटोक्यात आहे आणि काळ्या पैशाविरुद्ध केलेल्या उपायामुळ सपत्ती मूल्याकनामध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष त्रे

काल झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या बैठकीत ही आकडेवारीच सादर करुन आता राजकीय पक्षांनी या नवमतदारांच्या नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलंय त्याचवेळी केवळ मतदार ओळखपत्र आहे किंवा गेल्या वेळी मतदान केलं होतं म्हणून आगामी निवडणुकीत मतदान करता येईलच असं नाही तर नव्यानं प्रसिद्ध झालेल्य प्रारुप मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही याची खातरजमा सर्व मतदारांनी करुन घ्यावी असं आवाहनही जिल्हा प्रशासनानं केलं आहे

डॉल्वी गणेशोत्सवातील डॉल्बीच्या वापराबद्दल उच्च न्यायालय पुढील आठवड्यात जो अंतिम निर्णय देईल त्याची कठोरपणे अमलबजावणी केली जाईल असं पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं न्यायालयानं दिलेल्या हंगामी आदेशानुसार सध्या आवाजावरील निर्बंध कायम राहतील आणि आवाजाच्या मर्यादेचा भंग करणाऱ्या गणेश मंडळावरही योग्य ती कारवाई केली जाईल असं ते म्हणाले कायद्यापुढं सर्व समान आहेत त्यामुळं कायद्याला आव्हान देण्याची भाषा कोणी करू नये असं आपलं प्रामाणिक आवाहन असल्याचं त्यांनी सांगितलं गौरी पारंपरिक रीतिरिवाजानुसार काल घरोघरी गौरीचं आगमन ध्मधडाक्यात झालं त्यांना आज गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून पाहणचार केला जाईल रत्नागिरी जिल्ह्यात गौरींच्या मुखवट्यासोबत पाणवठ्यावरच्या खड्यांच्या गौरी घरी आणल्या जातात विदर्भात महालक्ष्मींच्या स्वरुपात गौरींची प्रतिष्ठापना त्यांची आरास आणि वैविध्यपूर्ण नैवेद्य ही परंपरा पाहण्यासारखी असते

धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या मैदानावर हे शिबीर होत आहे

गायकवाड यांनी दिले आहेत

नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकर यानं गेल्या जूलै महिन्यात त्याच्याकडील चार शस्त्र नष्ट केल्याचं केंद्रीय अन्वेषण विभागानं काल पुण्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात सांगितलं

बलडाणा पाऊस् बुलडाणा जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे पावसाअभावी हजारो हेक्टरवरील सोयाबीन उडीदज्वारीसह अनेक पिकं करपत आहेत काही जलसाठे नाममात्रच भरले असल्याच चित्र आहे पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन जलसाठ्यांच्या पाचशे मीटर परिसरात विहीरी खोदण्यास मनाई करण्यात आली आहे हवामान् राज्यात बहतांश ठिकाणी सध्या हवामान कोरडं असलं तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे

यामध्ये कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही

नमस्कार